मात्र या किट्सचा वापर रुग्णांचं निदान करण्यासाठी केला जाणार नाही तर केवळ देखरेखीसाठी केला जाणार असल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर रमण गंगाखेडकर यांनी स्पष्ट केलं

यामधून एखाद्या भागात कोरोना विषाणूचा संसर्गाचा कल कसा आहे हेच जाणून घेतलं जाणार असल्याचं गंगाखेडकर यांनी सांगितलं

टाळेबंदीच्या सुधारित मार्गदर्शक सूचना केंद्रीय ग्रह सचिव अजय भल्ला यांनी जारी केल्या यात ही परवानगी देण्यात आली यामुळे अमेझॉन फ्लिपकार्ट स्नॅपडील यांसारख्या ऑनलाईन संकेतस्थळांवरून मोबाईल फोन टीव्ही फ्रीज लॅपटॉप आणि अन्य स्टेशनरी वस्तू खरेदी करता येणार आहेत या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या द्रष्टीनं तैनात केलेल्या वाहनांसाठी संबंधित परवानगी घ्यावी असं गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे

केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी काल राज्यांच्या मुख्य सचिवांशी केलेल्या चर्चेनंतर या सूचना देण्यात आल्या प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी एक नोडल अधिकारी नियुक्त करावा आणि प्रत्येक शिबीर एका अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली असावं असं यावेळी सांगण्यात आलं

या संकटातून सुरक्षित बाहेर पडण्यासाठी सर्व राज्यांना पुरेशा प्रमाणात साहित्य प्रवठा होण्याच्या गरजेवर गांधी यांनी भर दिला

गृहनिर्माण राज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीसंदर्भात चुकीची माहिती दिल्याबद्दल संबंधित वार्ताहर तसंच व्त्तनिवेदकाविरोधात कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत दरम्यान वांद्रे रेल्वेस्थानक गर्दी प्रकरणी अटक झालेले एबीपी माझा वृत्तवाहिनीचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांना जामीन मंजूर झाला आहे पंधरा हजार रुपयाच्या जात मुचलक्यावर त्यांची सुटका झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे सामाजिक सुरक्षा अंतर राखणं आणि तोंडाला मास्क बांधणं ही आता जीवनशैली व्हावी अशी अपेक्षा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली आहे फोनवरून घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते लातूर इथं कोरोना विषाणू संसर्गाची चाचणी करण्याची प्रयोगशाळा लवकरच सुरु होणार असल्याचं त्यांनी सांगितलं

टाळेबंदीतून कोणकोणत्या घटकांना वगळणं शक्य आहे यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली विशेषतः नांदेड सारख्या कोरोनामुक्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये शेतीविषयक उद्योगांची कामं लवकरच हाती घेण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली

टाळेबंदीमुळे देशांतर्गत विमान कंपन्यांनी रद्द केलेल्या उड्डाणांसाठी रोख परतावा न देता त्याऐवजी ती रक्कम भविष्यात होणाऱ्या प्रवासी खर्चात जमा करण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेक प्रवाशांनी सामाजिक माध्यमांवर तक्रारी केल्या आहेत त्यानंतर मंत्रालयानं हे निर्देश जारी केले

यासंदर्भात आयोगाच्या संकेतस्थळावर माहिती दिली जाईल असं आयोगानं म्हटलं आहे

कर्मचारी निवड आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या काही परिक्षांच्या तारखांचा निर्णय तीन मे नंतर घेऊन या तारखा मंडळाच्या संकेतस्थळावर टाकण्यात येतील असं मंडळानं कळवलं आहे मंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपलं एक दिवसाचं वेतन पंतप्रधान मदत निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे

ते म्हणाले टेस्टींगचं प्रमाण आपल्याला आणखीन पण वाढवायचं आहे

काही संस्थांनी असा तगादा लावल्याचं निदर्शनास आलं आहे त्यामुळे शुल्क भरण्यासाठीच्या या मुदतवाढीबाबतची माहिती या सर्व महाविद्यालयं आणि संस्थांनी आपल्या संकेतस्थळांवर जाहीर करावी तसंच विद्यार्थ्यांना ई मेलद्वारे कळवावी असं मन्ष्यबळ विकास मंत्रालयानं कळवलं आहे

दरम्यान टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम विचारवंतांनी आणि मशिर्दीमधल्या इमामांनी रमजान महिन्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत रमजान काळात मशिदींमध्ये न जाता नमाज अदा कुराण पठण आणि इफ्तार हे घरातच करावं इफ्तार मेजवानीचं आयोजन करू नये गरिबांना अन्न तसंच पैशाची मदत करावी सरकारच्या टाळेबंदीच्या सूचनांचं पालन करूनच रमजानच्या काळात खरेदी करावी आदी सूचनांचा यात समावेश आहे

मृतांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त असल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं

पुणे इथल्या भोसरी इथून हा युवक दुचाकीवरून परभणी शहरात आला होता काही दिवसांपूर्वी त्याला सर्दी खोकल्याचा त्रास होत असल्यामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं या युवकाच्या कुटुंबातल्या सर्व पाच सदस्यांची तपासणी करण्यात आली असून त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांची माहिती घेऊन त्यांचीही तपासणी करण्यात येणार आहे हा युवक राहत असलेल्या परभणी शहरातला एमआयडीसी परिसर सील करण्यात आला आहे आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांच्या पथकानं कालपासून या भागात सर्वेक्षण सुरु केलं असून औषध फवारणी आणि स्वच्छतेचं कामही करण्यात येत आहे

या महिलेचा काल प्राप्त झालेला दुसरा कोरोना चाचणी अहवालही सकारात्मक आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे

काल जिल्ह्यात चौदा नव्या रूग्णांची नोंद झाली एकूण रूग्णांपैकी पाच जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे

नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केलं आहे

जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी याबाबतचे आदेश काल जारी केले

श्रीकांत यांनी दिली आहे टाळेबंदीच्या काळात प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन व्हावं यासाठी पोलीस विभाग प्रभावी अंमलबजावणी करत आहे पोलीस तसंच सैन्य भरतीची तयारी करणारे तरूण विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी तसंच माजी सैनिक यांना एकत्रित करून या दलाची स्थापना करावी असं जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितलं आहे दरम्यान लातूर इथं मास्क न लावता फिरल्याबद्दल काल दंडात्मक कारवाई करण्यात आली या नागरिकांकडून सुमारे साडे सात हजार रुपये दंड वसूल करण्यात आला

गावात प्राधान्य कुटुंब योजनेत अकराशे एकोणावीस लाभार्थी तर अंत्योदय योजनेचे एकशे छपन्न लाभार्थी आहेत हिंगोली नगरपरिषद शहरातल्या सर्व खाजगी इस्पितळांचं निर्जंतुकीकरण करत आहे ज्या इस्पितळांचं निर्जंत्कीकरण राहिलं असेल त्यांनी तात्काळ नगर परिषदेकडे संपर्क करण्याचं आवाहन हिंगोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी केलं आहे

या काळात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना सवलत दिली आहे मात्र राष्ट्रीयकृत सहकारी बँकांसह एटीएमही बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला आहे

यापूर्वी संध्याकाळी सात पासून सगळी दुकानं बंद करण्यात येत होती मात्र दिवसा तसंच रात्री विनाकारण फिरणाऱ्याविरूद्ध आणखी कडक कारवाई म्हणून हा निर्णय घेण्यात आला मात्र यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्याचं पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सांगितलं

टाळेबंदीचा कालावधी वाढल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं विद्यापीठानं कळवलं आहे

मदतीचा धनादेश पटने यांनी काल जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांच्याकडे सुपूर्द केला

शहरासह तालुक्यातल्या लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन मुंदडा यांनी केलं आहे जिंतूर इथंही प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत तांदुळ वाटप करण्यात येत असून नागरिकांनी काल मोठी गर्दी केली होती सामाजिक अंतर राखण्याचा नियमही पाळला नसल्याचं दिसून आलं

अत्यावश्यक सेवा पुरवठा करणाऱ्या व्यक्तींना जिल्ह्यात प्रवेश देण्याअगोदर त्यांची या यंत्राद्वारे तपासणी करणे आवश्यक आहे

विपीन इटनकर यांनी जिल्ह्याच्या आणि राज्य सीमा बंद केल्या आहेत

बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढवण्यासाठी आरोग्य यंत्रणा परिश्रम घेत असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं रुग्ण बरे होऊन घरी जातांना टाळ्यांच्या गजरात आरोग्य कर्मचारी आणि प्रशासकीय यंत्रणेतले अधिकारी निरोप देत असून या रुग्णांच्या ग्रहनिर्माण संस्थांमधले सदस्य सुद्धा गॅलरीत उभे राहून टाळ्यांच्या गजरातचं त्यांचं स्वागत करत आहेत अशा क्रतीम्ळे समाजातही सकारात्मक संदेश दिला जात असून त्यामुळे उपचार करणारे आरोग्य सेवेतले कर्मचारी आणि कोरोना विषाणू बाधित रुग्ण त्यांचे कुटंबिय यांना मानसिक आधार आणि दिलासा मिळत असल्याचं टोपे यांनी म्हटलं आहे

शेतकऱ्याच्या मालाची विक्री व्हावी या उद्देशानं उदगीर बाजार समिती बुधवारपासून सुरु करण्यात आली आहे एका दिवशी एकच वाण एकच धान्य बाजारात विक्रीला आणावं असं समितीच्या संचालक मंडळानं सांगितलं होतं मात्र काल शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केल्यामुळे आणि विविध धान्यं आणल्यामुळे बाजार बंद करावा लागला पुढील काळात तालुक्यातल्या महसूल मंडळ निहाय धान्य खरेदी करण्याचं नियोजन करत असून बाजार सुरु करण्याची तारीख समिती घोषित विक्री करेल असं सभापती मुन्ना पाटील यांनी सांगितलं

जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी यासंदर्भात सूचना दिल्या होत्या

नुकसान झालेल्या क्षेत्राचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भूम परंडा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे

सध्याच्या टाळेबंदीमुळे प्रतिष्ठाणनं पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम रद्द केला आहे

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या हवामान शास्त्र विभागानं ही माहिती दिली

यामध्ये आखाडा बाळापूर इथले दोन तर पांगरी कळमनुरी आणि रेडगाव इथल्या प्रत्येकी एका द्कानदाराचा समावेश आहे